केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते हा ध्वज फडकवण्यात आला

यावर्षीची हज प्रक्रिया पूर्ण झाल्या झाल्या पुढल्या वर्षाच्या हजयात्रेची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं नक्वी म्हणाले यावर्षी हज अनुदान हटवलं तरीही कोणताही आर्थिक बोजा पडला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केरळमधल्या सबरीमाला शिल्या अयप्पा मंदिराच्या परिसरात तणाव असला तरी आज संध्याकाळी पाच वाजता हे मंदिर उघडण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे या मंदिरात महिलांना प्रवेश करण्याची परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पतनतीट्टामधे निलाक्कल ड्डिं निर्दशनं करणाऱ्या लोकांचे तंबू हटवायला पोलीसांनी आज सकाळी सुरुवात केली निदर्शकांनाही त्यांनी तिथून हटवलं आहे निलाक्कल आणि पांबा थ्रे महिला अधिकाऱ्यांसह एक हजारापेक्षा अतिरिक्त पोलीस तैनात केले असून या संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सबरीमाला संरक्षण समितीनं चोवीस तासांचा बंद पुकारला आहे बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पीडित व्यक्ती आज तिचं वय कितीही असो कधीही तक्रार दाखल करु शकते असं माहिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे पीडीतांनी पोस्को ई बॉक्सद्वारे गुन्हे दाखल करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे अशा प्रकरणांमधे शोषणकर्ते बहुदा घरातलेच नात्यातले किंवा परिचयातले असल्यानं बालकांना त्यांच्याबाबत तक्रार नोंदवणं शक्य होत नाही मात्र या अत्याचाराचा मानसिक त्रास अनेकांना आयुष्यभर होत राहतो त्यापासून सुटका करुन घेण्यासाठी अनेक लोक लहानपणी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी करण्यासाठी पुढं येत आहेत पोस्को कायद्यात अशा गुन्ह्याची तक्रार कधीपर्यंत नोंदवावी याबाबत कसलीही कालमर्यादा नसल्याचं विधी मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमलात आलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचे परिणाम महिलांना लाभदायक वाटत आहेत कोल्हापूर मंगेशकर नगरमधल्या शरयू भोसले यांनी आकाशवाणीशी बोलताना या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नमो अखिया माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमाअंतर्गत हे होशगांबाद छत्रा पोली गांझीपूर आणि उत्तर मुंबईतल्या प्रभाग कार्यकर्त्यांशी बोलतील महाड शहराजवळून वाहत असलेल्या सावित्री नदीत मासेमारी करीत असताना मगरीनं केलेल्या हल्ल्यात पिंटया बारकू जाधव हा सिम गंभीर जखमी झाला आहे

काल दुपारी हा प्रकार घडला महाड शहरानजिकच्या सावित्री आणि गांधारी या नद्यांमध्ये मगरीं असल्याची चर्चा होती काही प्राण्यांवर मगरीनं हल्ले केले होते मात्र आता माणसावरच हल्ला केल्यानं महाडवासियांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर येत आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या प्रकरणी एक महिला आणि एका पुरूष दलालासह अन्य चार जणांना पोलिसांनी गजाआड केलं आहे आणखी एक जण फरार असल्याची माहिती महाड शहर पोलिसांनी दिली

केंद्र सरकारचे कर्मचारी रेल्वे आणि संरक्षण दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असेल